प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मासेमारीच्या सामुप्रीचंही वितरण होणार आहे संध्याकाळी प्रधानमंत्री संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला भेट देणार आहेत शें ते पाच युवा वैज्ञानिक प्रयोगशाळा राष्ट्राला समर्पित करतील महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधल्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी काल खातेवाटपाला अंतिम रुप देण्यासाठी बैठक घेतली या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावाबत बातमीदारांना माहिती दिली खातेवाटपासंदर्भातली चर्चा पूर्ण झाली असून आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री मंत्र्यांच्या खात्यांची घोषणा करतील असं त्यांनी सांगितलं दरम्यान राज्यातल्या सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीच्या घटक पक्षांमधे खाते वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत असं कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं आहे राज्यातला वस्तू आणि सेवा कर महसूल कसा वाढवता येईल याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी विरोधकांचा प्रचार खोडून काढण्यासाठी उत्तर प्रदेश भाजपानं पाच दिवसांची व्यक्तीगत संपर्क मोहीम सुरु केली आहे त्याअंतर्गत या कायद्याबाबतची वस्तूस्थिती लोकांना समजावून सांगितली जात आहे हा कायदा लोकांना नागरिकत्व देणारा आहे कोणत्याही भारतीयाचं नागरिकत्व काढून घेणारा नाही असं भाजपा कार्यकर्ते लोकांना भेटून सांगत असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे पक्षाच्या विविध आघाड्यांचे कार्यकर्ते डॉक्टर वकील प्राध्यापक शिक्षक आणि सेवानिवृत्त अधिका यांना भेटत आहेत सुमारे एक लाख गावांना भेट देऊन पन्नास लाख कुटुंबापर्यंत पोचण्याचं उद्दिष्ट आहे असं भाजपाच्या जनजागरण अभियानाचे राज्यप्रभारी गोविंद नारायण शुक्ल यांनी सांगितलं तामिळनाडुमधल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे

गेल्या महिन्यात दोन टप्प्यात या निवडणुका झाल्या होत्या

बाकी जागा बिनविरोध निवडून आल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपूरमधल्या नॅशनल फायर सर्विस कॉलेजच्या नव्या संकुलाचं लोकार्पण करणार आहेत यावेळी ते अग्निशमन दलाच्या जवानांना राष्ट्रपती पदकं प्रदान करतील राष्ट्रीय आपत्कालीन कृती दलाच्या अकादमीची कोनशिलाही ते बसवणार आहेत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यावेळी उपस्थित राहणार आहेत लष्कर ए तय्यबाच्या एका हस्तकाला काल गांदरबाल जिल्ह्यात अटक करण्यात आली रईस अहमद लोने असं त्याचं नाव असून तो गुंड या भागातला रहिवासी आहे त्याचा मोबाईल सिम कार्ड चा व्यवसाय होता आणि त्यानं लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांसाठी अनेक कार्डाची नोंदणी केली होती अशी माहिती पोलिसांनी दिली जम्मू कश्मीरमधल्या पटनीटॉप या प्रसिद्ध पर्यटनस्थळावर झालेल्या अवेध बांधकामांची दखल घेत या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आणि आठ आठवड्यांच्या आत त्याचा प्राथमिक स्थिती अहवाल देण्याचे निर्देश जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत या पर्यटनस्थळावरच्या अतिरिक्त हरित क्षेत्रात बांधलेल्या अनधिकृत इमारती पाडण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्यायमूर्ती गीता मित्तल आणि न्यायमूर्ती राजेश बिंदल यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयानं जम्मू कश्मीर प्रदूषण नियंत्रण मंडळाला दोन कोटी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे

जम्मू कश्मीरमधे दहा वर्षापूर्वी बंद झालेली पर्यावरण शिक्षण जागृती आणि प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय हरित सेना योजना पुन्हा सुरू झाली आहे नॉर्दर्न कमांडचे जीओसी लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी कृष्णा घाटी सेक्टरमधल्या लष्कराचे तळ आणि चौक्यांना भेट दिली आणि तिथल्या सज्जतेची पाहणी करून तिथं तैनात जवानांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोवत व्हाईट नाईट कॉर्प्स् चे क्मांडर लेफ्टनंट जनरल हर्ष गुप्ता होते या ठिकाणी असलेल्या उच्च तंत्रज्ञानयुक सामग्रीची आणि तिथं घुसखोरी रोखण्यासाठी केलेल्या नावीन्यपूर्ण उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली दृष्टीहीनांना चलनी नोटांचं मूल्य ओळखता यावं यासाठी रिझर्व बँकेनं मनी अर्थात मोबाईल एडेड नोट आयडेंटिफायर हे अॅप सुरू केलं आहे रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल मुंबईत या अॅपचं उद्घाटन केलं

नोटांचं मूल्य किती आहे ते या अॅपद्वारे हिंदी आणि इंग्रजीतून ऐकता येईल असं रिझर्व बँकेनं सांगितलं ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियंत्रण प्राधिकरणानं केबल आणि दिवर प्रसारण सेवांवरच्या नियमनासंदर्भात प्राहकांचं हित लक्षात घेऊन काही सुधारणा केल्या आहेत त्यामुळे केबल टीव्हीचे ग्राहक कमी दरात जास्त वाहिन्या पाहू शकणार आहेत

एका घरात एकाहून अधिक टीव्ही संच असतील तर नेटवर्क क्षमता शुल्कापोटी जास्त रक्कम मागितली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत असंही ट्रायच्या निवेदनात म्हटलं आहे

त्रिपाठी यांचं दिल्लीत दीर्घ आजारानं आज निधन झालं

उत्तर प्रदेशातल्या सुल्तानपूर क्षें जन्मलेले त्रिपाठी यांनी महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थी चळवळीड्रारे आपल्या कार्याला सुरुवात केली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे

जास्त अर्जदारांमुळे संकेतस्थळावर काही समस्या निर्माण झाल्यामुळे ही मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला

गुरु गोविंद सिंग यांचं जन्मस्थान असलेल्या पटणा साहेब शिल्या तख्त श्री हरमंदिर साहेब गरुद्वारात मुख्य कार्यक्रमाचं आयोजन केलं असून हजारो भाविक श्वें प्रार्थना करीत आहेत

आपले वडील गुरु तेगबहादूर सिंग यांच्या पश्वात वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी शिखांचं नेतृत्व स्विकारलं अध्यात्मिक नेते तत्वनेते कवी आणि महान योद्वा असलेल्या गुरू गोविंद सिंगांचं शिख संप्रदायात मोठं योगदान आहे टाटा सन्सच्या कार्यकारी अध्यक्षपदी सायरस मिस्त्री यांची फेरनियुक्ती करण्याचा राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय न्यायाधिकरणाचा निर्णय बदलावा यासाठी कंपनी निबंधकांनी दाखल केलेल्या अर्जाची सुनावणी न्यायाधीकरणानं उद्यापर्यंत स्थगित केली आहे कंपनी निबंधक कॉपोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असल्यानं मंत्रालयानं कंपनी कायद्याच्या नियमांअंतर्गत खाजगी आणि सार्वजनिक कंपन्याच्या व्याख्यांची तपशिलावार माहिती सादर करावी असे निर्देश न्यायाधीकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस जे मुखोपाध्याय यांच्या नेतृत्वाखालच्या दोन सदस्यीय पीठानं दिले आहेत

काल दिवसभर हा मार्ग बंद राहिल्यावर संध्याकाळी तो अंशतः खुला केला होता दिगडोल इथं ढिगारा उपसण्याचं काम सुरू असून या मार्गावर दोन्ही बाजूला शेकडो वाहनं अडकली आहेत उत्तर भारतात बऱ्याच भागात दिवसाच्या तापमानात वाढ झाल्यानं नागरिकांना तीव्र थंडीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला बिहार आणि झारखंडमध्ये तुरळक पट्ट्यांमध्ये दिवसा थंड ते अतिजास्त थंड हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे पश्चिम मध्य प्रदेश तसंच पूर्व राजस्थानमध्येही दिवसाचं हवामान थंड राहण्याचा अंदाज आहे